प्ण्यात आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रचार फेरी कोपरा सभा आणि दुचाकी रॅलीचं आयोजन केलं होतं परंतू सकाळपासून सुरू असलेल्या पावसानं या सर्वांवर पाणी फिरवल्यानं अनेक रॅली फेऱ्या रद्द करण्यात आल्या शरद पवार यांनी ज्या धडाडीने काम केलं ते पाहून आम्हाला त्यांचा अभिमान आहे त्यामुळे राज्यात सरकारविरोधी सुप्त लाट अनुभवायला येऊ शकते असं राष्टवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज प्ण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले अजित पवार यांनी बारामतीतही सभा घेतली अजित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांचंही या सभेत भाषण झालं भाजपाच्या पर्वती मतदार संघातल्या उमेदवार माध्ररी मिसाळ यांनी सकाळी प्रचार फेरी केली काही उमेदवारांनी मतदारांशी थेट घरोघरी जाऊन संवाद साधला

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

पावसाचा परिणाम मतदानावर होऊ न देता मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडावं आणि मतदान करावं असं आवाहन राम यांनी केलं आहे

या देणगीतून दोन सी आर्म मशीन एक पोर्टेबल ट्र डी इको मशीन तसेच दोन बॅटरीवर चालणारी स्वयंचलित वाहने देणगी स्वरुपात देण्यात येणार आहेत ससून रुग्णालय ही संस्था आसपासच्या जिल्ह्यातील अनेक रुग्णांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करते म्हणून ससूनच्या गरजा ओळखून ही देणगी दिल्याचं सायबेजच्या संचालिका रित्र नाथानी यांनी सांगितलं

प्रामाणिकपणा एक जीवन शैली अशी या सप्ताहाची संकल्पना आहे

भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील कामांविषयी काही तक्रारी किंवा अडचणी असतील तर कार्यालयाशी संपर्क साधावा असंही आवाहन करण्यात आलं आहे शास्त्रीय संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेलं आकाशवाणी संगीत संमेलन आज प्ण्यात कर्नाटक हायस्कूलच्या सभागृहात होत आहे यात पंडित विश्वमोहन भट एस शशांक शिरीन सेनगुप्ता अशा दिग्गज कलाकारांच्या शास्त्रीय गायन आणि वादनाची जुगलबंदी रसिक अनुभवत आहेत सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह आणि ज्येष्ठ प्रवचनकार मारूतीब्रवा रामदासी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले

उद्या सकाळी साडेअकरा वाजता संगम माहली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत प्ण्यात आज सकाळ पासूनच पावसाची संततधार सुरू आहे अनेक ठिकाणी वाहत्रक कोंडी झाली होती तर पावसाचा जोर आणखी वाढणार अस्रन मध्यरात्रीत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागान दिला असून कारणा शिवाय लांबचा प्रवास टाळावा असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे उद्याही पुणे आणि परिसरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे